पूण्यात डिसेंबर अखेरपर्यंत पाच मार्गांवर मेट्रो धावण्याची अपेक्षा राज्यसभा देशात लागू करण्यात आलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज काल आधी तीन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं सकाळी सदनाचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हौद्यामध्ये उतरून नव्या कृषीकायद्यांच्या विरोधात घोषणाबाजी स्रू केली या विषयावर तातडीनं चर्चा घ्यावी अशी मागणी हे सदस्य करीत होते त्यावर राज्यसभा अध्यक्ष एम वेंकय्या नायड्र यांनी या विषयावर उद्या चर्चा घेण्यात येईल असे आश्वासन दिले केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी यांच्या दरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून राष्ट्रपतींनीही आपल्या भाषणात या विषयाचा उल्लेख करून सरकार याबाबत गांभीर्यानं विचार करत असल्याचं सांगितलं आहे असं त्यांनी स्पष्ट केलं सदनात प्रथम राष्ट्रपतीच्या भाषणाबद्दल आभारदर्शक प्रस्तावावर चर्चा होईल त्यानंतर सदस्य आपल्या मागण्या मांडू शकतात असं त्यांनी स्पष्ट केलं मात्र कॉंग्रेस तृणमूल कॉंग्रेस राजद आम आदमी पार्टी आदी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बाकीचे कामकाज स्थगित करून या विषयावर प्रथम चर्चा घेण्याची मागणी लावून धरली त्याला अध्यक्षांनी नकार दिल्यावर त्यांनी सदनातून सभात्याग केला दरम्यान काल सकाळी अध्यक्ष व्यंकय्या नायड् यांनी ऑस्ट्रेलिया संघाला हरवून विजय मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचं कौतूक केलं धैर्य जिद्द संघभावना आणि संयमाचं प्रदर्शन भारतीय संघानं केलं त्याच धैर्य आणि जिद्दीनं आपण कोरोनाविरुद्ध लढा देत आहोत असं ते म्हणाले

यासाठी अनेक पावलं उचलली जात असल्याचं नवीकरणीय ऊर्जा मंत्री राज कुमार सिंग यांनी सांगितलं

लोकसभा लोकसभेतही विरोधकांच्या गदारोळामुळे काल कामकाज आधी वारंवार आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं सभापती ओम बिर्ला यांनी शांतता राखण्याचं अनेकवेळा आवाहन करूनही विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिला कामकाज सुरू झाल्याबरोबर कॉंग्रेस तृणमूल कॉंग्रेस राजद आम आदमी पार्टी शिवसेना समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी हौद्यात धाव घेऊन सरकारविरोधी घोषणा सुरू केल्या सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी ही सदन असून सर्वांना मत मांडण्यास संधी दिली जाईल मात्र शांत रहा हे सभापतींचं आवाहन विरोधकांनी ऐकून घेतलं नाही गदारोळ सुरूच राहिल्याने कामकाज तहकूब करण्यात आलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रदर्शनाच्या प्रस्तावावर काल सकाळी चर्चा सुरू झाली कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी शेतकऱ्यांचे सर्व प्रश्नांवर प्रश्नोत्तराच्या तासात चर्चा केली जाईल असं आश्वासन दिलं सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांनी समलैंगिक लोकांच्या प्रश्नांकडे सहानुभूतीनं पाहिलं जाईल आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील असं एक लेखी उत्तरात सांगितलं नक्षलींकडून होणारा हिंसाचार कमी करण्यात यश येत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आलं सीबीएसई परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई च्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल नीशंक यांनी काल जाहीर केलं

बारावीची परीक्षा साडे दहा ते दीड आणि दुपारी अडीच ते साडे पाच अशा दोन सत्रात होणार आहे

शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल ही माहिती दिली संगणकाच्या माध्यमातून ही परीक्षा होईल

सुरतच्या मुदीत अग्रवालनं दुसरा तर मुंबईच्याच राजवी नाथवनीने तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे जुन्या अभ्यासक्रमापेक्षा नव्या अभ्यासक्रमाचा निकाल हा अधिक लागला आहे

शेअर बाजार केंद्रीय अर्थसंकल्पाचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारात कालही कायम राहिला

लहान आणि मध्यम कंपन्यांचे समभागही मोठ्या प्रमाणावर वधारले सगळ्या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअरना काल मागणी होती

महाराष्ट्र शासन आणि ऑब्झर्व्हर रीसर्च फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीनं आयोजित कुलाबा संवाद या परिषदेच्या उद्घाटनात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते

मार्चमध्ये चाचणी सुरू होतील आणि वनाज ते गरवारे कॉलेज मार्गावर ऑगस्टपर्यंत मेट्रो धावेल असा विश्वास पूणे मेट्रो प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी काल त्यांनी पुणे शहर मेट्रो प्राधिकरणासोबत बैठक घेऊन मेट्रोच्या कामाची सविस्तर माहिती घेतली या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की पुणे मेट्रोबाबत समाधानकारक चित्र आहे

यवतमाळ सॅनिटायझर कारणे दाखवा यवतमाळमध्ये पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत बालकांना पोलिओ डोस देण्याऐवजी सॅनिटायझर पाजण्यात आल्याप्रकरणी भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी भूषण मसराम आणि वैद्यकीय अधिकारी महेश मनवर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे गट आरोग्य अधिकारी अमोल गावंडे आणि आशा वर्कर संगीता मसराम यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे कोपरी कापसी इथल्या अंगणवाडी सेविका सविता प्सनाके यांचेवर देखील कारवाईचा प्रस्ताव असून तो महिला आणि बालकल्याण विभागाकडे कारवाईसाठी पाठविण्यात आला आहे चौकशीअंती दोषी आढळल्यास या सर्वांवर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हरी पवार यांनी दिली

तहसीलदार हल्ला आंदोलन यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड इथल्या नायब तहसीलदारांवर झालेल्या हल्ला प्रकरणी सबंधितावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेच्या वतीनं काल राज्यात एकदिवसीय रजा आंदोलन करण्यात आलं उमरखेडचे नायब तहसीलदार वैभव पवार आणि तलाठी गजानन सुरोशे हे दहा दिवसांपूर्वी अनधिकृत गौणखनिज प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यास गेले होते तेव्हा वाळू माफियांनी पवार यांच्यावर चाकूनं वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेच्या निषेधार्थ आणि आवश्यक ती सुरक्षा देण्याच्या मागणीसाठी रजा आंदोलन करण्यात आलं

हाणामारी सांगली सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तहसील कार्यालयात मंडल अधिकारी आणि तलाठ्याची यांच्यात काल कपडे फाटेपर्यंत झटापट झाली या दोघांवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला पदावर नेमणुक झाल्यापासून या दोघांच्यात नोंदी आणि इतर काही कारणांवरुन खटके उडत होते अभाविप लातूर आंदोलन राज्यातली महाविद्यालयं आणि विद्यापीठं सुरू करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे लातूर जिल्ह्यातल्या विविध महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आलं यादरम्यान पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांची तात्काळ सुटका करण्यात आली इंट्रो हिंगोली जिल्ह्यातली सर्व अंगणवाडी केंद्रं आकर्षकरित्या सजवून बोलकी करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेनं हाती घेतला आहे ऐकूया त्याविषयीचा हा वृत्तांतः अंगणवाडी केंद्रं बोलकी करण्याच्या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातल्या सर्व अंगणवाडी केंद्रांच्या भिंती बालकांना आकर्षित करणाऱ्या वैविध्यपूर्ण चित्रांनी अंकांनी आणि अक्षरांनी सजणार आहेत

येत्या आठवड्यात जिल्ह्यातल्या सर्व अंगणवाडी केंद्रांचीं कामं पूर्ण होतील असं जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी सांगितलं एकसमान सजावट आणि रंगकाम करून सर्व अंगणवाडी केंद्रं बोलकी करण्याचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारा हिंगोली जिल्हा एकमेव ठरणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी हिंगोलीहून रमेश कदम यांच्यासह वैष्णवी कारंजकर पुणे जवानांचे स्वागत गोंदिया गोंदिया शहराच्या कटगी गावात भारतीय सेनेतून एकाच वेळी सेवानिवृत्त होऊन आलेल्या पाच सैनिकांचा गावकऱ्यांच्या वतीने काल भव्य सत्कार करण्यात आला हे पाचही जवान एकाच वेळी गोंदिया तालुक्यातून सोळा वर्षांआधी देशसेवेत रुजू झाले होते मुकेश श्रीभद्रे योगेश माने महेश कोहड़े विजय माहुले आणि चतुर्भूज धुर्वे या जवानांनी देशाच्या विविध भागात सेवा आपली दिली असून ते सेवानिवृत्त होऊन परत आल्याने गावकऱ्यांनी त्यांची मिरवणूक काढत भारत मातेचा जयघोष करीत या पाचही जवानांचे जंगी स्वागत केले जवान जळगाव अंत्यसंस्कार मणिपूरमध्ये सेनापती या भागात लढताना वीरगती प्राप्त झालेले मराठा लाइट इन्फंट्रीमधले जवान सागर धनगर यांच्या पार्थिव शरीरावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले धनगर यांच्या मूळ गावी म्हणजे जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात तांबोळे बुद्रुक या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले वीर जवानाला शेवटचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतले ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते धनगर यांना सैन्यदल आणि पोलिसांतर्फे हवेत बंदुकीच्या गोळ्या झाडून मानवंदना देण्यात आली

या दुर्घटनेनंतर सात तासांनी ढिगाऱ्याखालून जखमी अवस्थेत बाहेर काढलेल्या युवकाचा काल ठाणे इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला नारपोली पोलिसांनी या दुर्घटनेबद्दल मूळ गोदाममालकासह देखभालीची जबाबदारी असणाऱ्या विकसक कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे या दुर्घटनेत बारा गोदामांच नुकसान झालं असून पाच जण जखमी झाले आहेत आग मासावकर गोरगावच्या बांगुल नगर इथं आदिप्रुष चित्रपटाच्या सेटला काल भीषण आग लागली कलाकार आणि कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्यामुळं आगीत जीवित हानी झाली नाही

वाहने भंगार जूनी वाहनं भंगारात काढण्याच्या नव्या धोरणाचा फायदा पूणं आणि पिंपरी चिंचवड परिसरातल्या लाखो वाहनचालकांना होण्याची शक्यता आहे

त्या भंगारात काढून नवीन गाड्या घेण्याबद्दलचं निश्चित धोरण आत्तापर्यंत उपलब्ध नव्हतं त्यामूळं त्यांचा काही प्रमाणात वापर सुरु आहे तर अनेक गाड्या रस्त्यावरच धूळ खात पडून आहेत जुन्या गाड्यांच्या वापरामुळं प्रदूषणातही वाढ होत आहे

मराठा क्रांती मोर्चा मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा चार फेब्रुवारी रोजी संघर्ष यात्रा काढणार आहे ही यात्रा पूणे ते जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव अशी आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती या यात्रेचे आयोजक राजेंद्र कोंढारे यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली

त्या पार्श्वभूमीवर या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे हवामान संपूर्ण राज्यात सहा फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे यादरम्यान कोणताही इशारा देण्यात आलेला नाही